राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल घोष यांची नियुक्ती जाहीर केली घोष यांच्या नेतृत्वाखालील लोकपाल समितीत न्यायमूर्ती दिलीप भोसले न्यायमूर्ती प्रदीपक्मार मोहन्ती आणि न्यायमूर्ती अभिलाषाक्मारी यांच्यासह चार इतर सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे लोकसेवकांच्या विविध श्रेणींमधील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर देखरेख ठेवण्याचा अधिकार लोकपालांना देण्यात आला आहे लोकसभा निवडणक लोकसभेच्या द्रसऱ्या टप्प्यातील निवडणुकांसाठी निवडणूक आयोगानं काल अधिसूचना जारी केली

दुसऱ्या दिवशी अर्जांची छाननी होईल

मतदारसंघ रामटेक राज्यातल्या लोकसभा मतदार संघांचा लेखा जोखा या विशेष मालिकेत आज सादर करत आहोत रामटेक मतदारसंघाचा आढावा माजी पंतप्रधान पी

नरसिंव्ह राव माजी केंद्रीय मंत्री मुक्ल वासनिक यांच्यासारख्या नेत्यांनी रामटेक या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे शिवसेनेचे कृपाल तुमाने हे रामटेकचे विद्यमान खासदार आहेत

काटोल सावनेर हिंगणा उमरेड कामठी रामटेक अशा सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश या लोकसभा मतदारसंघात होतो

आता लाट नसताना कोणाची सरशी होते ते कळेल आकाशवाणी बातम्यांसाठी श्रद्वा वार्डे पुणे मोहिते पाटील राष्ट्रवादी कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी आपण भाजपात प्रवेश करत असल्याघी घोषणा काल अकलूज इथं केली सुजय विखे पाटील यांच्यानंतर रणजीतसिंहाच्या भाजप प्रवेशाने काँप्रेस राष्ट्रवादी काँप्रेस आघाडीला पश्चिम महाराष्ट्रात जबर धक्का बसला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वानखेडे स्टेडियमवरील गरवारे हॉलमध्ये आज रणजीतसिंहांचा भाजप प्रवेश होणार आहे आमदार गोटे बंड धूळे लोकसभा मतदार संघातून निवडण्क लढवण्याची घोषणा करीत बंडखोर भाजपा आमदार अनिल गोटे यांनी पुन्हा एकदा स्वपक्षाविरुध्द बंडाचा सेंडा फडकवला आहे आमदार गोटेंच्या बंडखोरीमुळे धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपाची डोकेदुखी वाढू शकते

यामध्ये महाराष्ट्रातील सात उमेदवारांचा समावेश आहे मतदारसंघ आणि उमेदवार खालीलप्रमाणे नंदुरबार के सी पडावी धुळे कुणाल पाटील वर्धा चारुलता टोकस यवतमाळ वाशीम माणिकराव ठाकरे दक्षिण मध्य मुंबई एकनाथ गायकवाड शिर्डी भाऊसाहेब कांबळे रत्नागिरी सिंधुदूर्ग नवीनचंद्र बांदिवडेकर भाजप बैठक उमेदवारांची नावं निश्चित करण्याकरता भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची दूसरी बैठक काल नवी दिल्लीत झाली

समाजवादी पक्षाचे नेते अब् आझमी यांनी काल मुंबईत ही घोषणा केली राज ठाकरे लोकसभा निवडणूक लढवायची नाही असा निर्णय धेणार या मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी काल आपल्या कार्यकर्त्यांना भाजपच्या विरोधात प्रचार करण्याचं आवाहन केलं मुंबईत काल झालेल्या मेळाव्यात राज यांनी कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याची सूचना केली

पिवळा पळस गोंदिया वसंतोत्सवाचं प्रतिक असणाऱ्या आजच्या होळी सणाच्या आणि उद्याच्या धुलीवंदनाच्या तसच रंगपंचमी सणाच्या पार्श्वभूमीवर गोंदियात अत्यंत दुर्मिळ असणाऱ्या पिवळ्या पळसाच्या फुलांनी झाड बहरली असून ती निसगप्रिमींना आकर्षित करून घेत आहेत ऐकुयात या विषयीची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून पळसाला पानं तीनच अशी म्हण आपण नेहमीच ऐकतो पण त्याला फुलंही तीन रंगाची येतात हे अनेकांना माहीत नसेल केशरी फुलांचा पळस सर्वत्र दिसतो गोंदियाच्या डोंगर दन्यांमध्ये दुर्मिळ असा पिवळ्या पांढऱ्या फुलांचा पळस आढळतो सध्या तो मस्त बहरला आहे अनेकविध पक्षी चोचीनं फुलातील मधुकण ओढून घेताना दिसताहेत याच फुलांपासून बचत गटांच्या महिला होळी साठी सेंद्रिय रंग तयार करताहेत या रंगाना बाजारात मोठी मागणी आहे भविष्यात याच फुलांपासून तयार झालेला रंग लेवून खादीचे कपडेही सजणार आहेत आकाशवाणीच्या बातम्यांसाठी गोंदियाहून हरिकृष्ण मोटघरे यांच्या सह नीतीन केळकर पुणे विपीन परी लष्करी वैद्यकीय सेवेमध्येही आता शॉर्ट सर्व्हिस कमिशन लागू होणार आहे लष्करी वैद्यकीय सेवा विभागाचे महासंचालक बिपिन पुरी यांनी काल पुण्यात ही माहिती दिली

या संचलनाच निरीक्षण पुरी यांनी केलं तर नीती आयोगाचे सदस्य व्हि के पॉल प्रमुख पाहणे म्हणून उपस्थित होते गुरींदर सिंग याने दीक्षांत संचलनाच नेतृत्व केलं तर प्रियंका गुप्ता राष्ट्रपती सूवर्णपदकाची मानकरी ठरली

सध्या ते येरवडा मध्यवर्ती कारागृहात आहे

मात्र वरवरा राव यांना काल न्यायालयात हजार करण्यात आलं नाही

या वसुली मोहिमेत सक्रिय राहून विक्रमी वसुली करणार्याप वसुली निरीक्षकांचा सत्कार काल धुळे महानगर पालिका सभागृहात आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या उपस्थितीत करण्यात आला

ठाणे हा सर्वात मोठा मतदारसंघ ठरणार आहे रत्नागिरी सिंधूदुर्ग मतदारसंघात महिला मतदारांची संख्या प्रूषांपेक्षा अधिक आहे

सुमारे सहा लाख कर्मचारी यात गुंतले आहेत

विशेष ऑलिम्पिक अब्रधाबी इथं चालू असलेल्या विशेष ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची विजयी घोडदौड चालू आहे

उद्या सकाळपर्यंत विदर्भात तरळक ठिकाणी गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे